कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं कालबद्ध आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं मुख्यमात्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार अनूकल असून त्यासाठी कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं उपस्थित मान्यवरांनी बैठकीत अनेक सूचना केल्या मागण्यासंदर्भातलं निवेदनही जारी केलं आहे मराठा समाजाला कायदेशीर कसोटीवर टिकणारं आरक्षण लवकरात लवकर मिळण्यासाठी सरकारनं तात्काळ पावलं उचलावीत राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी कुणीही हिंसाचार किंवा आत्महत्या करू नये असं आवाहन या विचारवंतांनी केलं

ह

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज नांदेड जिल्ह्यातील मालेगाव इथ नांदेड औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं

तर नायगांव इथ काँप्रेस आमदार श्री वसंतराव चव्हाण यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं जिल्ह्याच्या अन्य तालूक्यातही मराठा समाजच्या आंदोलकांनी आज आंदोलन केली बुलडाणा जिल्हयात नांदुरा इथं आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केलं काही ठिकाणी मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागं घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे लातूर मराठा क्रांतीच्यावतीने बाभळगाव येथे आमदार अमित देशमुख यांच्या निवास्थानासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं

प्रगत हवाई सुरक्षा ठेरसेप्टर क्षेपणास्त्राची आज अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली

देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला रिपब्लिकन पक्षानं पाठिंबा दिला आहे या संकल्पनेमुळे निवडणुकांसाठी होणारा प्रचंड खर्च वाचवता येईल असं पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत देशभरात रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन काम करणा या तंत्रज्ञांना विशेष प्रशिक्षण सरकार देणार आहे रेफ्रिजरेटर्स आणि वातानुकूलन यंत्रात ओझोन थराला घातक असलेले पदार्थ टाळून त्रिर पर्याय शोधणं तसंच ऊर्जेची बचत करणं ही या पाठीमागची उद्दिष्ट आहेत कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली ध्रें ही माहिती दिली

या प्रकल्पासाठी कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालयादरम्यान समझौता करारावर आज स्वाक्ष या झाल्या

होल्ड भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जाहीर केलेल्या ड्वैमासिक पतधोरण आढाव्याच्या पार्श्वभूमीवर परदेशी आणि स्थानिक गुंतवणूकदार संस्थांनी आज समभागांची जोरदार विक्री केल्यानं मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली

राज्यपालांच्या आदेशानुसार विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेत प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया राबविली जात आहे महानगरपालिकेनं मालमत्ताधारकांना आवाहन करून देखील वेळेत पैसे न भरल्यामुळे अहमदनगर महापालिकेकडून जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे

या थकबाकीपोटी महापालिकेने थेट कारवाई करत या कार्यालयाला सील ठोकले आहे

मात्र सध्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे

पाक्साळा सुरू होऊन दोन महिने लोटले तरी अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान शास्त्र विभागाचा अंदाज आहे उत्तर कोकणात घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यताही विभागानं व्यक्त केली आहे